आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी आज त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या लाटेचा यशस्वीपणे सामना केल्यानंतर देशामध्ये खूप मोठी आशा निर्माण झाली होती आत्मविश्वासानं देश भारलेला होता मात्र या दुसऱ्या लाटेनं पुन्हा देशाला हादरवून टाकल्याचं ते म्हणाले पण असं असलं तरी आरोग्य क्षेत्रातले लोक सामाजिक संस्था हे एकज्टीनं या संकटाचा धैर्यानं सामना करत असल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधानांनी आजच्या भागात देशातल्या डॉक्टर्स परिचारिका रुग्णवाहिका चालक यांच्याशी थेट संवाद साधला मुंबईच्या भारतीय डॉक्टर्स महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शशांक जोशी यांचे विविध अन्भव जाणून घेतले याशिवाय श्रीनगरचे डॉक्टर नाविद शाह रायपूरच्या परिचारिका भावना ध्रव बंगळ्रूच्या वरिष्ठ परिचारिका स्रोखा तसंच रुग्ण्वाहिका चालक प्रेम वर्मा यांच्याशी चर्चा करत पंतप्रधानांनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली कोरोना विषाणू संसर्गावर मात केलेल्या गुरुग्राममधील प्रिती चतुर्वेदी यांनी त्यांचे अनुभव विशद केले

यावेळी आपल्याला हे युद्ध जिंकण्यासाठी तज्ञ आणि वैज्ञानिक सल्ल्याला प्राधान्य द्यायचं आहे राज्य सरकारांच्या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी भारत सरकार पूर्ण शक्तिनं त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे राज्य सरकारंही आपापली जबाबदारी निभावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असल्याचं मोदी म्हणाले

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह यांनी जनतेला जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत भगवान महावीरांनी अहिंसा परमो धर्म जगा आणि जगू द्या या आदर्शांमधून लोकांना जगण्याचा मार्ग दाखवला आहे सध्याच्या कोविडच्या काळात महावीरांच्या संदेशांच पालन करत एकजुटीनं कोरोना महामारीवर मात करु या असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

पाहा पाहा मंजूळा हा माझ्या भीमरायाचा मळा बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर यासारखी जवळपास दहा हजार लोकप्रिय गाणी त्यांनी लिहिली गेल्या काही वर्षांपासून ते पक्षाघाताने आजारी होते

फुले शाहू आंबेडकरवादी विचारांची मशाल सदैव प्रज्वलित ठेवत चौफेर लिखाणाच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ निस्वार्थीपणे त्यांनी खेड्यापाड्यात पोहोचविली

तमाशा जलसा कव्वाली जयंतीचे कार्यक्रम तबकड्या कॅसेट सीडी व्ही सीडी ऑडिओ सीडी आकाशवाणी द्रदर्शन आणि अलीकडच्या काळात नुकत्याच एका ई ब्र्क साठीही त्यांनी काही गझल लिहिल्या